त्याचा परिणाम पूणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीवर होण्याची दाट शक्यता आहे पिंपरी आणि मावळ मतदार संघातही अनुक्रमे शिवसेना तसंच भाजपचा पराभव झाला असून आगामी काळात होणाऱ्या पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत त्याचे पडसाद उमटलेले दिसतील असा विश्वेषकांचा अंदाज आहे

आम्ही सरकार स्थापनेचा दावा करणार नाही जनतेने जे काम आम्हाला दिले आहे ते आम्ही कार्यक्षमतेने पार पाडू असं राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज स्पष्ट केलं विधानसभा निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी पवार यांनी बारामती भेटीदरम्यान माध्यमांशी संवाद साधला पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदारांनी मुंबईत जाऊन फिरत बसू नये त्याऐवजी ग्रंथालयात जावे वरिष्ठ नेत्यांची भाषणे वाचावीत प्रभावी संसदपट्र कसं होता येईल हे पाहावं असा सल्ला पवार यांनी नवनिर्वाचित आमदारांना दिला आहे

वसुबारस आणि धनत्रयोदशी हे दोन्ही सण आज साजरे होत आहेत वसुबारसेला सवत्स धेनुचं पूजन करण्यास महत्व असून धनत्रयोदशीला यमदीपदान आणि आरोग्याची देवता धन्वंतरीचं पूजन करण्याची प्रथा आहे पुण्यातल्या योगीराज गुळवणी महाराज यांच्या मठामध्ये दरवर्षी प्रमाणे यंदाही गुरुव्दादशीचा उत्सव उत्साहात साजरा कऱण्यात आला या प्रसंगी दत्तात्रेयांच्या पादूकांवर अभिषेक पूजन करण्यात आले

धन्वंतरी दिन प्रसाद मेघना धन्वंतरी दिनाचं औपित्य साधून आज कोथरुडमधल्या क्षेत्रिय आयुर्वेदीय मौलिक अनुसंधान संस्थान राष्ट्रीय शिक्षण संस्था तसंच अन्य वैद्यकीय संस्थांमध्ये चौथा राष्ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा करण्यात आला धन्वंतरी देवतेचं पूजन आणि याग करण्यात आला

आयुर्वेदीय वनस्पतींचे प्रदर्शन आणि मोफत वाटप करण्यात आले विविध संस्थांमध्ये तज्ज्ञ मान्यवरांनी आपले विचार प्रकट केले यशस्वी कार्यक्रम योगेश मेघना यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सच्या एमबीए विद्याशाखेतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मार्केटनामा उपक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला एमबीएच्या अभ्यासक्रमामध्ये शिकविण्यात येणाऱ्या नफा तोटा विक्री कौशल्य मार्केटिंग कौशल्य आदी बाबी प्रत्यक्ष अनुभवता याव्या म्हणून या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं

तसंच सांस्कृतिक कार्यक्रम देखील होणार आहेत प्रदर्शना आणि कार्यक्रम जनतेसाठी खुले राहणार आहेत या वेळी होणाऱ्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याविषयी माहिती कारखान्याच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे

एक गाडी लातूर मार्गे तर दुसरी गाडी मनमाड मार्गे असेल

जिल्हयात सुमारे तीन लाख हेक्टरपर्यंत रब्बी पेरणी होणार असल्याची शक्यता जिल्हा अधीक्षक कृषी विभागाच्या वतीने वर्तवण्यात आली आहे त्यादृष्टीने वियाण्यांचा मुबलक पुरवठा शेतक यांना होईल असं नियोजन करण्यात आलं आहे हवामान क्यार चक्रीवादळाचा परिणाम म्हणून राज्यात सर्वत्र पाउस पडत आहे पुणे आणि परिसरही त्याला अपवाद नाही उद्याही पुण्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाउस अपेक्षित आहे

तर हा होता आजचा पूणे वृत्तांत